पुणे विभागीय नियोजन समिती बैठकीनंतर पत्रकारांशी संवादसाधताना त्यांनी वीजबिलांची थकबाकीची रक्कम मोठी असल्याचं मान्य केलं शेतकऱ्यांकडील थकबाकी आणि त्यावरील व्याजही खूप असून लवकरच त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्याच्या दृष्टीनं विचार होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं

पूणे महसूल विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजनेसंदर्भातील बैठकीतते बोलत होते प्रशासकीय कामात अग्रेसर राहणाऱ्या जिल्ह्याची या आव्हान निधीसाठीनिवड केली जाणार असून प्रामुख्यानं नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी जिल्ह्याच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीनं केलेली वाटचाल कमीत कमी अखर्चित निधी कोणत्याही कामांना वेळेत प्रशासकीय मान्यता आणि पारदर्शक संगणकीकृत पद्धतीचा वापर या प्रमुख निकषांच्या आधारे संबंधित विभागाचे आयुक्त त्याबद्दलचा निर्णयघेतील असंही ते म्हणाले लसीकरण वाढ पुणे शहरातील सरकारी खासगी डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी लसीकरण केंद्रात वाढ करून ती संख्या शंभरापर्यंत नेण्याचा निर्णय महापालिकेच्याआरोग्य विभागाने घेतला आहे

भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द

काणेब्वा प्रतिष्ठानतर्फे आयोजित खयाल यज्ञ या संगीतमहोत्सवाचे उद्घाटन पं हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते आज सकाळी प्ण्यात झालं

याप्रसंगी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन अध्यक्ष एड वैशाली चांदणे रावसाहेब पटवर्धन आणि इतर मान्यवर उपस्थित होते

मात्र त्यानंतरही आयुष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगारासाठी भांडवलाची गरज भासते याच अनुषंगाने पुणे महापालिकेतर्फेअनाथांसाठी योजना आखण्यात आली आहे याद्वारे अनाथ व्यक्तींना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र शैक्षणिक सद्यःस्थिती आणि सध्याच्या वास्तव्याचा पुरावा अशा कागदपत्रांच्या आधारे महिला आणि बालविकासाच्या योजनांचा लाभ घेता येईल असं समितीच्या अध्यक्षा नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केलं आहे

मात्र दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या व्हॅलेंटाईन डे निमित्ताने फुलबाजाराला पुन्हा टवटवी आलीअसून गुलाबांच्या फुलांना हंगामातला सर्वोच्च भाव मिळाला आहे गुलटेकडीतल्या पुणेकृषी उत्पन्न बाजार समितीत आज डच गुलाबांच्या चार ते पाच हजार जुड्यांची तर साध्यागुलाबांच्या सहा हजार जुड्यांची आवक नोंदविण्यात आली

या केंद्रामुळे पंपीग स्टेशनसाठी लागणा या वीज वापरामध्ये बचत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे

तर हा होता आजचा प्णे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे सुरूठेवण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार